जागतिक जल दिनाच्या निमित्तानं जलशक्ती अभियान कॅच द रेन या अभियानाचा शुभारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाला त्यावेळी ते बोलत होते पाण्याची बचत करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून येणाऱ्या पिढीसाठी पाणी वाचवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं जलप्नर्भरण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा असं पंतप्रधान म्हणाले पाऊस जेव्हा आणि जिथे पडेल त्यानुसार जलसंचय या संकल्पनेसह हे अभियान देशभरात राबवलं जाईल

या मृद्यावरुन शिवसेना आणि भारतीय पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेत गदारोळ केला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप खासदारांनी केली महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहीली नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप खासदार गिरीष बापट यांनी केली खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला

या सर्व प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी भाजप खासदार राकेश सिंह यांनी केली राज्यसभेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला महाराष्ट्राचे ग्रहमंत्री वसुली करतात हे सगळ्या देशाने पाहिलं असल्याचं ते म्हणाले शिवसेना खासदारांनी परमबीर सिंग यांची चौकशी करण्याची मागणी केली यामुळे सदनात गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं

ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते परमबीरसिंग यांचं पत्र हे तपासाची दिशा बदलण्यासाठी असल्याचं सांगून पवार यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले अनिल देशमुख यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानं फेब्रवारी महिन्यात ते वाझे यांना भेटलेच नाही असा दाखला त्यांनी दिला मूळ मुद्दा हा परमबीर यांचं पत्र नसून स्फोटकं ठेवली हे प्रकरण असल्याचं पवार यांनी नमूद केलं

देशमुख यांना अटक करण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे ते आज माध्यमांशी बोलत होते

या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली त्यादरम्यान ही चकमक झाली

संपूर्ण टाळेबंदी करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर राज्य सरकारने काही निर्णयांची अतिशय कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे विशेषतः कोरोनाविषयक नियमावलीचा सार्वजनिक ठिकाणी भंग करणाऱ्यांना कोणतीही सूट देता कामा नये असं स्पष्ट मत या गटानं व्यक्त केलं आहे गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी काही निर्बंध लागू करतानाच या गर्दीतील लोकांची अचानकपणे कोरोना चाचणी करणे आवश्यक असून त्यामुळे संभाव्य प्रसार रोखण्यास मदत होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे द्सऱ्या बाजूला लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक बनवताना जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरु करून समाजाच्या सर्व गटातल्या लोकांच लसीकरण करण्याच्या द्रष्टीनं नियोजन करण्याची गरज कृती गटानं अधोरेखित केली आहे शहराबरोबरच ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं क्रती गटानं नमूद केलं आहे